नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा श्री झालेली तोडफोड आणि पावित्र्यभंगाचं प्रकरण आणि एका शीख मुलीचं अपहरण करुन सक्तीनं धर्मांतर आणि लग्न केल्याच्या घ जेनंतर ही घ जेा घडली आहे

विर देशांना उपदेश करण्याऐवजी पाकिस्तान सरकारनं आपल्या देशातल्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कृती करावी असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हात्मं आहे महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाच्या खातेवा पाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज मंजुरी दिली

या यादीनुसार मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क विधी आणि न्याय तसंच त्रेर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय आणि खात्यांची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी असेल अनिल देशमुख गृह बाळासाहेब थोरात महसूल अशोक चव्हाण सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम विभाग एकनाथ शिंदे नगरविकास आणि सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक बांधकाम विभाग सुभाष देसाई उद्योग खनीकर्म आणि मराठी भाषा छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण दिलीप वळसे पारील कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क जयंत पार्शिल जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास नवाब मलिक अल्पसंख्याक विकास औकाफ कौशल्य विकास आणि उद्योजकता धनंजय मुंडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषध प्रशासन राजेश िमे सार्वजनिक आरोग्य आणि कु ि कल्याण हसन मुश्रीफ ग्राम विकास डॉ नितीन राऊत उर्जा वर्षा गायकवाड शालेय शिक्षण डॉ

पाडवी आदिवासी विकास संदिपानराव भुमरे रोजगार हमी आणि फलोत्पादन बाळासाहेब पार्शिल सहकार तसंच पणन एडव्होके अनिल परब परिवहन आणि संसदीय कार्य अस्लम शेख वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय तसंच बंदरविकास अँडव्होके धिशोमती ठाकूर महिला आणि बालविकास शंकराराव गडाख मृदा आणि जलसंधारण तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्याज्ञ पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती दिली आहेत राज्यमंत्रीपदाचं खातेवाटप असं आहे अब्दुल सत्तार महसूल ग्रामविकास बंदरे खार जमिनी विकास विशेष सहाय्य सतेज पारील गृहशहरे गृहनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य माजी सर्विक कल्याण शंभुराज देसाई गृह ग्रामीण वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास आणि उद्योजकता पणन ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला आणि बालविकास तिर मागासवर्ग सामाजिक आणि शक्तणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भाक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार दत्तात्र्य भरणे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मृदा आणि जलसंधारण वने पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास तसंच मत्स्यव्यवसाय सामान्य प्रशासन विश्वजीत कदम सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मराठी भाषा राजेंद्र यड्रावकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबे कल्याण वद्यक्कीय शिक्षण अन्न आणि औषध प्रशासन वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे पर्यावरण पाणी पुरवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी भूकंप पुनर्वसन संसदीय कार्य प्राजक्त तनपुरे नगर विकास उर्जा आदिवासी विकास उच्च आणि तंत्र शिक्षण आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन तर आदिती ताकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म पर्याज फलोत्पादन क्रिडा आणि युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती आणि जनसंपर्क विभागाची जबाबदारी दिली आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याचं सांगत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातल्या महाविकास आघाडीवर र्वीका केली आहे ते आज नागपूरात बातमीदारांशी बोलत होते या आघाडीतल्या पक्षांमधे कसलाही समन्वय नाही असं ते म्हणाले शिवसेनेनं केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपा बरोबरची जुनी युती तोडली आणि आपल्या विचारप्रणालीशी तडजोड केली अशी ार्फीरा त्यांनी केली हे सरकार स्वतःच्याच ओझ्याखाली ीकू शकणार नाही असंही ते म्हणाले मुंबईतून बांगलादेशी नागरिकांना हाकलून देण्याची भूमिका दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती मात्र आता शिवसेना नागरिकत्व दुरुस्ती कायदा राबवायला तयार नाही असंही ते म्हणाले

भारताच्या मिसाईल वूमन म्हणून ओळखल्या जाणा या संरक्षण संशोधन आणि विकास संघ जेच्या विमानोड्डाण प्रणाली महासंचालक डॉक्टर उसी थॉमस या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या महिलांचं विविध क्षेत्रातलं योगदान पाहता सर्वच विभागात महिला तज्ञ म्हणून वावरताना दिसत असल्याचं त्या म्हणाल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान ही शीघ्र विकासासाठी महत्त्वाची साधनं असून देशाच्या वाढीसाठी आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं थॉमस यांनी सांगितलं भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आम आदमी पार्शी आणि अन्य पक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या मुद्यांवरुन देशातल्या जनतेची दिशाभूल केल्यामुळेच हिंसा भडकल्याचा आरोप केला आहे ते आज दिल्ली बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते पाकिस्तानातल्या नानकाना साहिब गुरूद्वारावर नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या घजिनं शेजारी देशात धार्मिक छळाला सामोरं जावं लागणा या अल्पसंख्यकांना दिलासा देण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा महत्त्वाचा असल्याचं अधोरेखित झाल्याचं त्यांनी सांगितलं या कायद्याचा अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वाशी काहीही संबंध नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला

नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीनं भाजपाची दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक संपर्क मोहीम आजपासून सुरू झाली

अनेक केंद्रीय मंत्री राज्यमंत्री पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकारी अध्यक्ष जे

नङ्डा लोकांच्या भे ी घेऊन या विधेयकाबद्दल लोकांच्या मनात असलेले गर्खमज दूर करणार आहेत केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर श्वे आज वार्ताहर परिषद घेतली नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशातल्या मुस्लिम समुदायाच्या अधिकारात किंवा स्थितीत काहीही बदल होणार नाही असं त्यांनी सांगितलं काहीजण या कायद्याविरोधात केवळ आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या मनात असंतोष पसरवत आहेत असा आरोप त्यांनी केला केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनीही आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम ब्रें आज वार्ताहर परिषद घेतली

या विधेयकामुळे कोणत्याही जाती किंवा धर्माच्या भारतीय नागरिकावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही असा पुनरुच्चार केंद्र सरकारनं केला आहे अमेरिकेत शिकागो डिं आज तीनशेहून अधिक भारतीय अमेरिकी नागरिकांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनार्थ आज रॅली काढली या रॅलीचे एक आयोजक डॉक्टर भारत बराई यांनी सांगितलं की उणे एक अंश सेल्सियस कमी तापमानही या विधेयकाच्या समर्थकांना एवढ्या संख्येनं एकत्र जमण्यापासून रोखू शकलं नाही या समुदायानं विधेयकाला समर्थन देणारे फलक हाती घेतले होते शेजारच्या राष्ट्रांमधल्या धार्मिक छळ सहन कराव्या लागणाऱ्या नागरिकांसाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून घेतलेल्या या विधेयकाबद्दल भारत सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करणाऱ्या निवेदनावर जमलेल्या समुदायानं स्वाक्षऱ्या केल्या अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात जिणचा कमांडर कासीम सुलेमानी जिकी मिलिशिया नेता अबू महदी अल मुहंदस तसेच तेर अनेकजण मारले गेल्यानंतर जिकचे प्रधानमंत्री आदिल अब्दुल महदी यांनी तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवत जाहीर केला आहे अमेरिकेच्या हल्ल्यात शहीदांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी हा दुखवती जाहीर केला असल्याचं निवेदनही ज्ञाकच्या प्रधानमंत्री कार्यालयानं जारी केलं आहे दरम्यान या घ जिनंतर अमेरिकेच्या अंताची सुरुवात झाली आहे असं जिणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी विजेवर म्हा मिं आहे जाणचा सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचं प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका जिणवर अभूतपूर्व हल्ला करील असा जिारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे